बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी तसंच पदव्युत्तर अंतिम वर्षाच्या परीक्षांना सुरुवात

यासंदर्भात काल झालेल्या बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही माहिती दिली

गेल्या काही महिन्यांपासून कोरोना विषाणूचं संकट असून अभ्यासिका क्लासेस बंद होते त्यामुळे अभ्यासाला वेळ मिळायला हवा ही विद्यार्थ्यांची मागणी लक्षात घेऊन परीक्षा काही काळ पुढे ढकलत असल्याचं म्ख्यमंत्री म्हणाले उद्याच्या परीक्षेला जे विद्यार्थी पात्र होते ते सर्व विद्यार्थी पुढे जी तारीख जाहीर होईल त्या तारखेच्या परीक्षेसाठी पात्र असतील कोणाचंही नुकसान होणार नाही असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं दरम्यान इतर मागासवर्गीय ओबीसी समाजाचे प्रश्न तातडीने सोडवण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करण्यात येईल अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे ओबीसी समाजाच्या विविध मागण्यांसंदर्भात काल मुंबईत ओबीसी समाजाच्या नेत्यांची म्ख्यमंत्र्यांची भेट घेतली त्यावेळी ते बोलत होते ओबीसींचं आरक्षण कमी होणार नाही अशी ग्वाही म्ख्यमंत्र्यांनी यावेळी दिली मंत्रिमंडळ उपसमितीने ओबीसी समाजाच्या मागण्यांचा साकल्याने विचार करावा आणि जे निर्णय तत्काळ घेता येतील त्याची प्रक्रिया गतिमान करण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली

भारतीय रिजव्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी काल बँकेचं द्वैमासिक पतधोरण जाहीर केलं त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली या पतधोरण आढाव्यात धोरणात्मक दर जैसे थे ठेवण्यात आले आहेत

आनंद तेलतंबडे गौतम नवलाखा हॅनी बाबू सागर गोरखे रमेश गायचोर ज्योती जगताप स्टॅन स्वामी आणि मिलिंद तेलतंबडे या आठ जणांविरोधात हे आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे यापैकी मिलिंद तेलतुंबडे फरार असून स्टॅन स्वामी यांना कालच एनआयएनं झारखंडमधून अटक केली

सातारा इथं कोविड रुग्णालयाच्या लोकार्पण सोहळ्यात द्रदुश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून ते बोलत होते कोरोना विषाणूनंतर भविष्यात असा विषाणू प्राद्भाव होणारच नाही अशी खात्री नसल्याने कोविडची लस आल्यानंतरही ही त्रिसूत्री आपल्या दैनंदिन सवयींचा भाग असावी असं मुख्यमंत्री म्हणाले

काल जळगाव आणि अकोला इथल्या रुग्णालयांमध्ये टेलीआयसीयूचा प्रारंभ आरोग्यमंत्री टोपे यांच्या हस्ते झाला त्यावेळी ते बोलत होते

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उस्मानाबाद जिल्ह्यात तुळजापूर इथं खासदार छत्रपती संभाजी महाराज यांच्या नेतृत्वात मराठा आरक्षण ठोक मोर्चा काढण्यात आला त्यावेळी ते बोलत होते सरकार मध्ये समन्वय नसल्याचं सांगत मराठा आणि ओबीसी समाजात जाणीवपूर्वक दुही निर्माण केली जात आहे सारथी संस्था टिकू नये असे प्रयत्न सरकार मधले घटक करत आहेत असा आरोपही त्यांनी केला बीड जिल्ह्यात परळी इथं झालेल्या आंदोलनात राज्य सरकारच्या मराठा आरक्षणाबाबत असलेल्या कथित उदासीन भूमिकेचा निषेध करण्यात आला

या आरोपीला दहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असुन अधिक तपास सुरू आहे बीड जिल्ह्यातल्या ऊसतोड महिला कामगारांच्या अवैध गर्भाशय शस्त्रक्रियांबाबत स्थापन चौकशी समितीने सुचवलेल्या उपाययोजनांच्या अंमलबजावणीचा कार्य अहवाल पंधरा दिवसात सर्व विभागांनी सादर करावा असे निर्देश विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांनी दिले आहेत

समाज कल्याण आयुक्तांनी बीड जिल्हातील अधिकाऱ्यांबरोबर तत्काळ बैठक घेऊन अंमलबजावणी बाबत आढावा घ्यावा असंही गोऱ्हे यांनी सांगितलं

भूकबळी समस्येचा सामना तसंच खाद्य सुरक्षेला प्रोत्साहन देण्याच्या कार्यासाठी या संस्थेची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आल्याचं नोबेल प्रस्कार निवड समितीकड्रन सांगण्यात आलं

बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी आणि पदव्युत्तर अंतिम वर्षांच्या परीक्षा कालपासून सुरु झाल्या परीक्षेच्या पार्श्वभूमीवर कुलगरु डॉ प्रमोद येवले यांनी काल विविध महाविद्यालयांच्या प्राचाऱ्यांशी दरध्वनीद्वारे संवाद साधला परीक्षा घेण्यासाठी येणारी अडचण तसंच मार्गदर्शक सूचनाही त्यांनी केल्या कोणताही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहणार नाही याची काळजी सर्वांनी घ्यावी असंही त्यांनी सांगितलं

प्रीतम मुंडे यांनी रेल्वे विभागाकडे केली आहे

ते काल औरंगाबाद इथं जिल्हाधिकारी कार्यालयात पाटबंधारे विभागाच्या जलाशयातल्या पाण्याच्या नियोजन बैठकीत बोलत होते खुलताबाद नगर परिषदेने प्रस्तावित केलेल्या पाणी पुरवठा योजनेच्या पूर्णत्वासाठी प्राधिकरणाने पाठपुरावा करावा संबंधित यंत्रणांनी योग्य नियोजन करुन औरंगाबाद शहरास योग्य मुबलक शुद्ध पाणी उपलब्ध करुन द्यावे असे निर्देशही पालकमंत्री देसाई यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले

जिल्ह्यातल्या सर्वसामान्य लाभार्थ्यांना केंद्र शासनाच्या सर्व योजनांचा लाभ वेळेवर मिळण्यासाठी केंद्रीय योजनांची जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करावी असे निर्देश खासदार सुधाकर शृंगारे यांनी यावेळी दिले

या कर्मचाऱ्यांचं जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीन महिन्यांचं वेतन प्रलंबित आहे

परवा गुरुवारी भाजीमंडई भागात अतिक्रमण काढण्यासाठी गेलेल्या पथकावर काही जणांनी हछ्छा केला होता यात अभियंता गजानन हिरेमठ कर्मचारी विजय शिखरे हे जखमी झाले या हल्लेखोरांना अटक करावी या मागणीसाठी हे आंदोलन पुकारण्यात आलं आहे जिल्ह्यात वसमत कळमन्री पालिकेतल्या तसंच सेनगाव आणि औंढा नागनाथ नगर पंचायतीतल्या कर्मचाऱ्यांनी या हल्ल्याच्या निषेधात काल काळ्याफिती लावून काम केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

या कारवाईत एका चंदनचोरास अटक करण्यात आली असून केजच्या माजी नगरसेवकासह चौघाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे

रत्नाकर गुट्टे यांनी केली आहे या मागणीसाठी काल राष्ट्रीय समाज पक्ष आणि रत्नाकर गुट्टे मित्र मंडळाच्या वतीनं पालम आणि गंगाखेड इथल्या तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आलं